देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी काही महाराष्ट्रानं नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले असल्याचे सांगतांना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले महाजॉब्स हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले तसंच काळाची गरज ओळखून स्रु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिप्त्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली म्ख्यमंत्र्यांनी राज्यातील य्वकांसाठी मोबाईलवर महाजॉब्स नावाचे अॅप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला दिली

म्ख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करतांना हे पोर्टल अधिक सोपे आणि स्टस्टीत असावे अशी अपेक्षा व्यक्त केली ते म्हणाले कीपूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सर्चेजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही तसं या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये या पोर्टलचा नोकरी रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आधावा घेतला जावा अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जावे यात उद्योजक आणि राज्यातील य्वकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे असंही ते म्हणाले भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यातून चिनी सैनिकांनी माघार घेण्यास स्रुवात केली आहे दोन्ही बाजूच्या सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या करारान्सार सैन्य मागे जात असून तंबू तसंच इतर साहित्यही चिनी सैनिक कापून परत नेत असल्याचं दिसून येत आहे असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे गलवान आणि गोग्राच्या भागातून चीनी सैन्याच्या गाड्या माघारी फिरत असल्याचे दिसून येतं आहे

मात्र चीनी सैन्य नेमकं किती मागे गेलं यासंदर्भात पडताळणी केल्यावरचं काही सांगता येईल असं सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे पँगाँग त्सो भागातही चीनी सैन्यानं माघार घेतली किंवा नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही

यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी चर्चा सुरू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली केंद्र सरकारकड्न आलेले मास्कचं सार्वजनिक आरोग्य विभागाकड्रन संबंधितांना वितरीत केले जात आहेत त्यामूळं राज्य सरकार अथवा जिल्हा पातळीवर मास्क खरेदीची आवश्यकता नाही तरीही आपत्कालीन स्थितीत खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे जिल्हा पातळीवर जर चढ्या दरानं मास्क खरेदी झाली असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करु असंही मंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली

थोर देशभक्त डॉ श्यामाप्रसाद म्खर्जी यांच्या जयंतीनिमित उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्खर्जी यांना अभिवादन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्खर्जी यांनी देशाची एकता स्दृ करण्याचा सतत प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही म्खर्जी यांना अभिवादन केलं शेतकऱ्यांना बियाणे खते वकीटक कनाशकांची खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची आवश्यकता असते

ज्लै अखेरपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भ्से यांनी बँकांना दिलेत कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त कृषी मंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते विविध जिल्ह्यातील शेतक यांशी संवाद साधत आहेत आज वर्धा जिल्ह्यात भिडी येथील शेतक यांशी संवाद साध्न जिल्हा परिषद सभागृहात त्यांनी आ ावा बैठक घेतली यावेळी पीक कर्जाबाबत लीड बँक व्यवस्थापकांना निर्देश दिलेत

शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची पत निर्माण व्हावी आणि त्यांना प्न्हा कर्ज मिळावे यासाठी बँकांना पैसे देण्यात आलेले आहेत मात्र बँका शेतकऱ्यांना योग्य प्रतिसाद देत नसतील तर याबाबत कठोर पाऊल उचलण्यात येईल पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांनी दर दोन दिवसांनी बँकांचा आ ावा घ्यावा बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नसतील आणि टाळाटाळ करत असतील तर त्यांच्यावर ग्न्हे दाखल करण्याचे निर्देशही कृषी मंत्री दादाजी भ्से यांनी दिलेत कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बँकांनी स्लभ करावी यासाठी शेतकऱ्यांना घरी बसून अर्ज करता येईल असे अँप तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील खडकाळ जमिनीत इच्छाशक्तीच्या आधारावर तीस वर्षात नाविन्यपूर्ण प्रयोग करून दोन हेक्टर मध्ये पंधरा विविध प्रकारची पिके घेण्याचा बहमान चिखलदरा ताल्क्यातील तेलगाव इथल्या बाप्राव ठाकरे या आदिवासी शेतकऱ्यांनी पटकावला आहे कृषी दिनाचं औचित्य साधून बांधावर जाऊन कृषी विभागाकडून ताल्का कृषी अधिकारी विजय पठारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला

अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली

नितीन राऊत यांनी दिले होते त्यान्सार नागपूर परिमंडलात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली